मख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तूलनेत कमी पाउस झाल्यामुळे आगामी काळात टंचाईची परिस्थिती उड्रवू शकते त्या पार्धभूमीवर सर्व विभागांनी समन्वयानं नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या जिल्ह्यात शेततळी जलयुक्त शिवार मनरेगा सिंचन विहिरी आदी कामं चांगली झाली असून यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उर्वरित विकास कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान पिकपाणी विविध योजना आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी काल घेतला सहकारमंत्री सुभाष देशमुख संपर्क मंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते गुन्ह्यांच्या सिद्धतेचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारी वकील आणि पोलीसांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान राज्यमंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असला तरी त्याबद्दल आपण योग्य वेळी बोलू असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं दध भेसळ दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी आदेश दिले आहेत सणासुदीच्या काळात ग्राहकांना भेसळयुक्त दुध घ्यावे लाग नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली

तंबाखमक्त महाराष्ट् महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व जिल्ह्यात कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी तसंच राज्यातील सर्व हक्का पार्लर बंद व्हावेत यासाठी पोलिसांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी काल महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याबाबतआयोजित एका बैठकीत दिले सर्व शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालयं जिल्हाधिकारी कार्यालयात तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करू नये अशा सूचना डॉक्टर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या

महाराष्ट्रातील कृषी प्रकल्पांसाठी इस्रायलचे सहकार्य घेण्यास राज्य शासन इच्छुक आहे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं

या योजनेचे लाभार्थी वसावे आणि जयवंती मोतीलाल कोकणी यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले

प्रधानमंत्री आवास योजनेमधुन मला घरकुल मिळालं

आता पक्क्या रुम मध्ये राहत आहे

शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ होणारा हा उत्सव विश्वव्यापक त्रिग्णात्मक आदिमायेच्या उपासनेचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि सुजनशक्तीचा सर्वोच्च आविष्कार असलेल्या स्त्रीच्या गौरवाचाही आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल आहे विजयादशमीनिमित्त स्त्री सन्मानासाठी प्रत्येकानं एक पाऊल पुढे टाकण्याचा संकल्प करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे

नोबेल पारितोषिकानं सन्मानित बाल हक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांची उपस्थिती हे या उत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे सरसंघचालक डॉ मोहन भागवतही यावेळी मार्गदर्शन करतील कार्यक्रमाच्या प्रारंभी संघाच्या तरुण स्वयंसेवकांचे पथसंचलन आणि त्यानंतर शारीरिक कार्यक्रम घोषवादन सांघिक गीत इत्यादी कार्यक्रम होणार आहेत

शिवसेनेतर्फे आजच मुंबईत दादर इथं दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे

ऐकुया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागप्रच्या दीक्षा भूमीवर होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

हा कार्यक्रम आजही दिवसभरासाठी आयोजीत करण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नागपुरच्या प्रादेशिक वृत्त विभागासह पुण्याहून माधवी कुलकर्णी अष्टमी महाअष्टमीचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला यानिमित्त ठिकठीकाणच्या मंदिरांमध्ये होम हवन आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील साडेतीन शक्तीपीठं अर्थात माहूर तुळजापूर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नाशिक विविध राज्यातील कांद्याची आवक घटल्यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी असून काल त्याचा दर अडीच हजार रुपयांवर गेला

गळ महोत्सव राज्य पणन मंडळाच्या पुढाकारानं पुण्यात गणेश कला क्रिडा रंगमंच इथं कालपासून गुळ बेदाणा आणि काजू महोत्सवाला सुरुवात झाली

अहमदनगर अहमदनगर शहरातील केडगावच्या रेण्का देवी मंदिर परिसरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं फिल्ड आउटरिच ब्युरो केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालय आणि अहमदनगर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जादा गाडया दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळानं पुण्यातून जादा बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे

स्वारगेट शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड स्थानकातून विदर्भ मराठवाडा आणि खान्देशसह राज्यातील इतर भागातही या गाड्या जाणार असल्याची माहिती एस टी च्या विभागीय कार्यालयानं काल दिली

यवतमाळ वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रवठयामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण पाणीपूरवठा योजना सौर उर्जेवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे संपर्क मंत्री मदन येरावार यांनी काल बोरी गोसावी इथं केलं विविध विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर ते बोलत होते

लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे उर्स्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम आणि उमरगा या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

जंगलालगत एका गावाजवळच तिचा मुक्काम असल्यामुळं वन विभागानं त्यांच्यासाठी पाण्याचा कृत्रिम होद तयार केला आहे

हवामान रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर देवरूख चिपळूण तसंच लांजा तालुक्यात काल मेघगर्जना आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला सातारा शहर आणि जिल्ह्यातही काल काही वेळ विजांसह मुसळधार पाऊस झाला आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरड राहील